पाण्याच्या बचतीसाठी फार पूर्वी प्रयत्न व्हायला हवे होते पण आपण हा प्रश्न असू शकेल अश्या दृष्टीनं नं पाह्ल्यामुळे आज पाणी प्रश्न आपल्यापुढे उभा रहात आहे ही स्थिती आजच बदलण्याची गरज असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नमामी गंगे अटल भूजल योजना जल जीवन अभियान अश्या अनके प्रकल्पांवर काम सुरू आहे मात्र पावसाचं पाणी आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वाहून वाया जाते म्हणूनच पाउस झेलण्याची गरज असल्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं जागतिक जल दिनाच्या निमित्तानं पाऊस झेला या देशव्यापी जलशक्ति अभियानाचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आला यावेळी पंतप्रधानांनी आपण भगीरथाचे वारस आहोत यांची आठवण करून दिली पाणी वाचवा आणि देशाचं भविष्य वाचवा असं मोदी म्हणाले जल शक्ति अभियानः पाऊस झेला ही मोहीम शहरी तसंच ग्रामीण भागात देशभरात हाती घेण्यात येत आहे ह्या मोहिमेची संकल्पना पंतप्रधानांनी मन की बात मध्ये मांडली होती

निवडणूक होऊ घातलेली राज्यं वगळता प्रत्येक जिल्हयाच्या सर्व ग्राम पंचायतींमध्ये आज ग्राम सभा घेण्यात येत आहेत पाणी आणि पाणी संवर्धनाशी मुद्यांवर चर्चा करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध ग्रामपंचायतीच्या सरपंचांशी संवाद साधला हे सरपंच एखाद्या साधकाप्रमाणे देशाच्या प्रगतीसाठी आणि जल संवर्धनासाठी करत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं यावेळी जल संवर्धनासाठी सर्वांना जल शपथ ही देण्यात आली केन बेतवा लिंक प्रकल्प यानिमित्तानं केन बेतवा लिंक प्रकल्प राबविण्यासाठी जलशक्ती मंत्री आणि मध्यप्रदेश तसंच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांदरम्यान एक ऐतिहासिक करार करण्यात येत आहे नद्या परस्परांना जोडण्यासाठी राष्ट्रीय योजनेचा केन बेतवा लिंक हा पहिला प्रकल्प असेल या प्रकल्पामध्ये दौधन धरण बांधून दोन्ही नद्यांना जोडणाऱ्या कालव्याद्वारे केन नदीतून बेतवा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अवर्षणग्रस्त जिल्ह्यांना या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे यातून नदी जोडण्याच्या अनेक प्रकल्पांसाठी मार्ग तयार होऊन देशाच्या विकासात अवर्षण हा अडथळा ठरणार नाही

राज्यातल्या दैनंदिन रुग्णवाढीचा हा गेल्या वर्षभरातला उच्चांक आहे

चीनच्या निमलष्करी दलाच्या या बोटी असाव्यात असा अंदाज आहे या बोटी ताबडतोब परत बोलवाव्यात असं आवाहन फिलिपाईन्सच्या तटरक्षक दलाकडून करण्यात आलं आहे फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्र्यांनी या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना या बोर्टीमुळे या भागातली सागरीसृष्टी आणि फिलिपाईन्सचं सार्वभौमत्व दोन्ही धोक्यात आल्याचं म्हटलं आहे

या बाजारामुळे दोन्ही देशांत संपर्क आणि आर्थिक दळणवळण वाढण्यास मदत होणार आहे बांगलादेशातील तयार कपड्यांना मिझोराममध्ये विशेष मागणी असून मिझोराम मधील बांबू साखर आलं लाकूड आणि दगडाला बांगलादेशात मागणी आहे पश्चिम बंगाल निवडणक पश्चिम बंगालमधल्या विधान सभा निवडणूकीच्या मतदानाच्या पहिला टप्पाचा प्रचार संपायला चार दिवस उरले असून सर्व पक्षांनी सभा आणि रॅली घेण्याचा धडाका लावला आहे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसंच संयुक्त मोर्चाचे अब्बास सिद्दीकी यांच्या सभा येत्या तीन दिवसांत होणार आहेत

सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्तहेर दलानं दिलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाचं शोध पथक आणि पोलीस दल संयुक्तपणे मणीहाल भागातल्या संशयित ठिकाणी कारवाईसाठी जात असताना अतिरेक्यांनी या दलावर गोळीबार केला त्यावेळी ही चकमक झाली या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले या ठिकाणाहून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला असून मृत अतिरेक्यांची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे अधिक बातमीची प्रतीक्षा आहे

कभी कभी नूरी सिलसिला चांदनी दूसरा आदमी बाजार हे त्यांनी लिहिलेले चित्रपट खूप गाजले उत्कृष्ट पटकथा लेखनाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते पाकिस्तानातल्या अबोटाबाद इथून ते हिंदी चित्रपट सृष्टित आले होते

तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं मालिका जिंकली आहे

ऑस्ट्रेलिया पर ऑस्ट्रेलियातल्या पश्चिम सिडनी भागाला पुरानं वेढलं असून हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्याचा प्रशासनाचा विचार आहे

कोसळणाऱ्या पावसामुळे या भागातल्या नद्यांना पूर आले असून पुढील काही दिवस पाऊस कमी होण्याची चिन्हं नसल्याचं हवामान विभागाचा अंदाज आहे

नमस्कार